राज्यात सरकार स्थापनेचं गणित अद्याप अनुत्तरित आणि रोहिणी हट्टंगडी यांना विष्णूदास भावे प्रस्कार प्रदान पंतप्रधान देशात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण गरजेचं असूनत्यामुळे अंधश्रद्वा दूर होऊन प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

केंद्र सरकार देशात संशोधन आणि नवकल्पना विकासासाठी संस्थात्मक पातळीवर सहाय्य करत आहे

या परिषदेसाठी देशातील तसंच जगभरातील वैज्ञानिक प्रतिनिधी उपस्थित आहेत पंतप्रधान दिल्ली आणि परिसरातील प्रद्षणाची पातळी वाढल्याच्या पार्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला देशाच्या पश्विम भागातील माहा चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही यावेळी आढावा घेण्यत आला दरम्यान काल उत्तरेकडील प्रदूषणाच्या पातळीत किंधित सुधारणा झाल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली आहे

देशात सेवा आणि उत्पादन क्षेत्रात एकत्रितपणे वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून पर्यटनक्षेत्रातही रोजगार आणि आर्थिक भरभराटीसाठी भरपूर वाव आहे

सीतारामन् बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहेत असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी काल मुंबईत सांगितलं बरेच गुंतवणूकदार बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या

दरम्यान राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे तिथ तात्काळ पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर देण्यासाठी प्रशासनान वेगाने काम करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले नुकसान पाहणी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी काल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं शेतकरी मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना यावेळी दिले धुळे जिल्ह्याचे संपर्कमंत्री दादा भुसे यांनी काल साक्री तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली वाशिम जिल्ह्यात काल पिकांच्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली

यवतमाळ जिल्ह्यात संपर्कमंत्री मदन येरावार यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात बैठक घेतली

गडविरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांना पीक विमा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं अशा मागणीचं निवेदन काल वंचित बहजन आघाडीच्या वतीने नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना देण्यात आलं हीच मागणी जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली पोलिस कामगिरी अप्पर पोलीस महासंचालक अतूल चंद्र क्लकर्णी यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या मासिक कामगिरीचा आढावा घेतला यात कोल्हापूर जिल्हा पोलिस दल प्रथम क्रमांकावर आहे तर सांगली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या पोलिस दलाचा अनुक्रमे द्सरा आणि तिसरा क्रमांक आला आहे

दरम्यान रिझर्व्ह बँकैने घातलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली फडणवीस राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सुमारे दोन आठवडे होत आले तरी सरकार स्थापनेबाबत कालपर्यंत फारशा हालचाली झालेल्या नाहीत

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री नागप्रमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली

प्लास्टिकबंदी नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत एकवेळ वापराच्या प्लास्टीकपासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बेलापूर सेक्टर चार इथला बाजार प्लास्टिकमुक्त बाजार म्हणून जाहीर करण्यात आला आहे

निधन काँप्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच काल मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले

सहकार आणि ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले एक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाबेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे निधन अक्कलकोट राजघराण्याच्या सुनिताराजे भोसले यांचं सोमवारी पुण्यात हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालं

अक्कलकोट नगरपरिषदेच्या त्या पहिल्या नगराध्यक्षा होत्या आकाशवाणी पुणे केंद्रात अभियांत्रिकी विभागात कार्यरत सहाय्यक सागर राउत यांचं काल हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

रोहिणी हट्टंगडी प्रस्कार मराठी नाट्यसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगडी यांना काल सांगली इथं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कलावंतांनी मिळालेले काम मन लावून प्रामाणिकपणे करावं कामाची संधी मिळाली म्हणून हुरळून न जाता त्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवत राहणं महत्त्वाचं आहे असं समारंभानंतर संवाद साधताना हट्टंगडी म्हणाल्या

मराठवाङ्यातही काही ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस हजेरी लावेल

हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत कधीही गुजरातच्या किनाऱ्यावर धडकू शकतं

उद्या हे चक्रीवादळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश सीमेलगतच्या भागातून पुढे वाटचाल करताना पुन्हा कमीदाबाच्या पट्टयात रुपांतरित होणार आहे त्याच्या प्रभावामुळे खान्देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाऊसमान वादळ पुढे गेल्यानं उद्या थोडं कमी होईल

आज कोरडं हवामान असलेल्या विदर्भात उद्या काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे दरम्यान माहा चक्रीवादळ शमण्यापुर्वी आजच अंदमान निकोबार बेटांजवळ बुलबुल नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे